महाराष्ट्रात राज्यपालांकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा

माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याविषयी उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

संशोधकांना आवाहन

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं न्कसान झालं या दरम्यान झालेल्या पिक न्कसानिचा आढावा घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहिर केली आहे

या मदतीच्या घोषणेसोबतच राज्यपालांनी अवकाळी पावसाम्ळे प्रभावित भागातील जमिनीवरील कर रदद केला असून शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळा महाविद्यालयीन शुल्कात सवलतीची घोषणा केली आहे या सवलती अवकाळी पावसामुळे न्कसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळतील त्यासोबतच शेतकऱ्यांना तातडीनं ही आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावीत असे निर्देशही राज्यपालांनी दिले आहेत नळाच्या पिण्यायोग्य पाण्याच्या एका तपासणी अहवालान्सार मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागला असून अगदी खालच्या क्रमवारीत दिल्ली शहर असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी दिली

गोवा इथं नौसेनेच्या दाबोलीम विमानतळावर आज एक लढाऊ विमान मीग कोसळल्याचं वृत्त आहे या विमानात उड्डाण भरल्यानंतर एका पक्ष्याची धडक बसल्यानं विमानाचे दोन्ही इंजीन क्षतीग्रस्त झाले या विमानाच्या पायलटनं हे विमान नागरी वस्तीपासून द्र नेऊन नंतर विमानातून दोन्ही पायलट पॅराशुटच्या सहाय्याने बाहेर पडले या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही महाराष्ट्राचे सुपूत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ उत्तम पाचारणे यांच्या प्ढाकाराने राष्ट्रपती भवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ आणि नामवंत आणि तरूण चित्रकारांचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे या चित्रकारांच्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपतीभवनात लावण्यात येणार आहेत असा उपक्रम राबविण्याचा मान डॉ पाचारणेंना मिळाला असून त्यांच्या रूपाने मराठीची चित्रमुद्राच राष्ट्रपतीभवनात उमटली आहे राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या माध्यमातून प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे हा एक ऐतिहासिक प्रसंग असून महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि दोन तरुण असे तीन चित्रकार या शिबीरात सहभागी झाले आहेत राष्ट्रपती भवनातील निसर्गरम्य वातावरणात चित्र काढण्याचा वेगळाच आनंद असल्याचे मुंबई येथील ज्येष्ठ आणि नामवंत चित्रकार स्हास बहलकर यांनी सांगितले आजपासून नवी दिल्लीत आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाला सुरूवात झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महोत्सवाचं उदघाटन झालं

जम्मू काश्मीरसह तामिळनाडू ग्जरात नागालँड आणि सिक्कीममधील आदिवासी कारागिरांनी विणलेलं वैविध्यपूर्ण कापड हे या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरणार आहे

प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेडलनं गौरवण्यात येणार आहे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ प्रकाश आमटे यांचा गौरव उद्या नवी दिल्लीत केला जाणार आहे आरोग्य आणि क्ट्ंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संय्क्त विदयमाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ते आरोग्य सेवा देत आहेत

प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीनं गौरवान्वित केलं होतं गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या दर्गम भागात जाऊन आदिवासी जनतेची ते सेवा करत आहेत तसंच दुर्लक्षित घटकांना वैदयकीय सुविधा देऊन आरोग्य विषयक विकास साधनं शिक्षण प्राणी अनाथालय आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वतचे संपूर्ण आय्ष्य त्यांनी समर्पित केले आहे मोठे उदयोग समूह आणि राजकीय पक्ष देखील स्वतःच्या मालकिची वृतपत्रे आणि वृत वाहिण्या सूरू करत असून माध्यमांचा गैर वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचं मत उपराष्ट्रपती एम व्येंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं तसंच या स्थितीविषयी त्यांनी गंभीर चिंताही व्यक्त केली हे सर्व जण आपल्या वैयक्तिक हितांसाठी पत्रकारितेच्या मुल्यांसोबत तडजोड करत असल्याचं सांगून ते म्हणाले कि पूर्व ग्रह दुषित वार्तांकन सनसनी निर्माण करणाऱ्या बातम्यांचा शोध आणि पेड न्यूज ह्या पत्रकारितेच्या क्षेत्रासमोरील मोठी आव्हानं ठरली आहेत

या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींच्या हस्ते पत्रकारितेच्या क्षेत्रातील राष्ट्रीय प्रस्कार प्रदान करण्यात आले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील कार्यक्रमाला प्रम्ख उपस्थिती होती आपल्या संबोधनात त्यांनी पत्रकारांना जवाबदार स्वातंत्र्यं मिळावं असे विचार व्यक्त केले विदर्भामधील निरी व्हि एन आय टी

आय टी या तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थांनी खनिज तसेच वन संसाधनांच्या वापरासंबंधी संशोधन करून खनिज पर्यटन तसेच वनाधारित आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योगनिर्मितीला हातभार लावावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग केंद्रीय सूक्ष्म उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्रात केले विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने लघ् आणि मध्यम उदयोग संधी आणि शक्यता तसंच प्ढील वाटचाल या विषयावरील चिटणवीस सेंटर इथं आयोजित परिषदेत ते बोलत होते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तग धरून राहण्यासाठी उत्पादनाची आध्निकता अद्यावतीकरण तसेच संरचना आणि ग्णवत्तापूर्वक वाढ सुनिश्चित करून त्याची निर्यातवद्दधी करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले मदर डेअरीतर्फे पूर्ण विदर्भात पाच लाख लिटर दुधाचे उत्पादन दर दिवशी होत असून मदर डेरीतर्फे निर्मित संत्राबर्फीमुळे विदर्भातील संत्रा आणि दुध यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे असेही त्यांनी नमूद केले विदर्भ हा खनिज आणि वनसंपतीने समृद्ध असून वनातील बांबूचा उपयोग न्यूजप्रींटसाठी नेपियरग्रासचा उपयोग बायो सी एन जी करिता तसंच इतर संशोधन संस्थांनी पृढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले

परिषदेदरम्यान विक्रेता विकास कार्यक्रम बायबॅक संधी नवीन निर्मिती धोरण तसेच तांत्रिक वस्तूचे प्रदर्शन सुद्धा वैज्ञानिक संस्था तसेच सार्वजनिक उपक्रम यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे उदघाटन सत्रानंतर निरी सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट डी डी ई आर यांच्या स्टॉलला गडकरी यांनी भेट दिली महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि य्निसेफ भारत शाखा यांच्या वतीने बाल हक्क संरक्षण हे उददिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे

या मोहिमेत लोकांना बाल हक्क संरक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व सांगण्यात येत आहे

राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नागपूर श्रमिक पत्रकार संघ तसेच प्रेस क्लब नागप्र यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन प्रेस क्लब इथं करण्यात आले होते याप्रसंगी मूख्य अतिथी म्हणून तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक उपस्थित होते इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वृत्तसंकलन करताना त्याची तपासणी करून सत्य समोर ठेवावे वाचक आणि प्रेक्षकांना गृहीत न ठेवता प्रसारमाध्यमांनी खरी वस्त्स्थिती वाचकांपूढे ठेवणे आवश्यक आहे असे मत पाठक यांनी व्यक्त केले

या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिव यांना पाठविला आहे

जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता ताडोबा अभयारण्यातील मोहर्ली गेटजवळ आज गजराज हतीने महावतावर अचानक केलेल्या हल्ल्यात महावताचा मृत्यू झाला घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि डॉक्टरांची चमू पोहोचली आहे

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला आहे

भारतीय संघाचा हा पहिला दिवस रात्र कसोटी सामना असणार आहे बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे

यानंतर मयांक अग्रवालचं दविशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली

प्रत्य्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली मोहम्मद शमी रविचंद्रन आश्विन उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली